कोकणातील नाणार निर्णय आदिवासी समाजाला लागू असलेल्या योजना आता धनगर समाजालाही लागू होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

रालोआ सरकारच्या काळात घरांचा दर्जा सुधारला आहे आणि घरांच्या आकारमानात वाढ झाली आहे असं ते म्हणाले

देशात झपाट्यानं शहरीकरण होत आहे आणि नवी घरं बांधण्याची तातडीची गरज आहे असं ते म्हणाले

संपूर्ण देशाला तुमच्या शौर्याचा अभिमान वाटतो असं सीतारामन यांनी अभिनंदन यांना सांगितलं अभिनंदन यांची आज नवी दिल्लीतील रुग्णालयात वैद्यकीय चाचणी होत आहे पाकिस्ताननं वाघा बॉर्डर क्वे अभिनंदन यांना भारतीय अधिका यांकडे सुपूर्द केल्यानंतर काल रात्रीच त्यांना नवी दिल्ली क्वे आणण्यात आलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाल्यानंतर समझौता एक्सप्रेस उद्या दिल्लीहन पाकिस्तानकडे रवाना होणार आहे पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केल्यानंतर ही घोषणा होत आहे

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा शिवसेना युतीबाबतचा निर्णय घेण्यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेनं नाणार मुद्दा उपस्थित केला होता आणि नाणारबाबत निर्णय घेण्याचं ठरलं होतं राज्यसरकारनं नियुक्त केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीनं धनगर समाजाबाबत आज काही महत्वाचे निर्णय घेतले असून आदिवासी समाजाला लागू असलेल्या योजना आता धनगर समाजालाही लागू होणार आहे त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत सांगितलं सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रशासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रशासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत धेण्यात आला यावेळी सीमा प्रश्नासंबंधीच्या कायदेशीर मुद्यांवर चर्चा झाली

मराठा आरक्षणाप्रमाणेच सीमा प्रश्रांवर सुद्धा पूर्ण ताकदीने आणि प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडण्यात यावी त्यासाठी एडव्होकेट हरिश साळवे यांच्यबरोबरच आणखी एक ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कामकाजात विद्यार्थ्यांचे असलेले विविध प्रश्न आणि तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपध्दतीची गरज आहे ती ओळखून आता विद्यापीठ तक्रार निवारण संदर्भात एकरुप परिनियम तयार करण्यात आला आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या परिनियमामुळे महाविद्यालय तसंच विद्यापीठ स्तरावर तात्काळ निवारण कक्षाची योजना आणि विद्यापीठ स्तरावर अपील करण्यासाठी लोकपाल नियुक्त केला जाणार आहे विद्यापीठ स्तरावर लोकपाल नियुक्त करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे असं तावडे यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रवेशापासून ते परीक्षेच्या निकालापर्यंतच्या विविध तक्रारींचे परिणामकारक निवारण यामुळे आता होऊ शकेल या परिनियमाद्वारे तक्रार निवारणाची व्यवस्था विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे विद्यापीठांना बंधनकारक राहणार आहे असंही विनोद तावडे यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावं या मागणीसाठी आज धुळे बंद पाळण्यात आला शिवसेना प्रणित युवासेनेनं पुकारलेल्या या बंदला शहरात मोठ्या प्रमाणात प्रतीसाद मिळाला धुळे शहरातील सर्वच प्रमुख दुकानं दिवसभर बंद असल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख एडवोकेट पंकज गोरे यांनी सांगितलं

नवी मुंबई पोलिसांनी सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणा यांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे